मात्र सहाव्या सूचीअंतर्गत असलेल्या काही आदिवासी क्षेत्रात आणि ईशान्य भारतात इनर लाईन परमी असलेल्या प्रदेशाला या विधेयकाच्या कक्षेत समाविष् करण्यात आलेलं नाही जम्म् कश्मीरमधली परिस्थिती सामान्य असल्याचा प्नरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज केला लोकसभेत आज प्रश्नोतराच्या तासात एका प्रवणी प्रश्नाला उतर देताना ते बोलत होते स्थानिक प्रशासन योग्य वेळ ठरवून स्थानबद्द असलेल्या राजकीय नेत्यांची स् का करेल असं त्यांनी सांगितलं या नेत्यांच्या कोठडीबाबत केंद्र सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही असं त्यांनी स्पष् केलं

काश्मीर खो यातल्या दगडफेकीच्या घाना कमी झाल्या आहेत आणि जम्मू कश्मीरमधल्या जीवनावश्यक सेवा पूर्वपदावर आल्या आहेत असं अमित शाह यांनी यावेळी सांगितलं नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करत डाव्या पक्षांनी आज संसद भवनातील महात्मा गांधींच्या प्तळ्यासमोर निषेध आंदोलन केलं नागरिकत्वाच्या आधारावर होणारा धार्मिक भेद रोखावा अशी मागणी यावेळी करण्यात आली हा मुद्दा लोकांमध्ये जाऊन त्यांच्यासमोर मांडणार असल्याचं मार्क्सवादी कम्य्निस् पक्षाचे नेते पी

न राजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात आसाममध्ये आज ईशान्य भारत विद्यार्थी संघ नेनं बंद पुकारला आहे यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे या बंदमुळे शैक्षणिक संस्था आणि व्यापारी केंद्र बंद आहेत तसंच रस्ते वाहत्कीवरही या बंदचा परिणाम झालेला आहे

झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या प्प्यांच्या निवडणुकीसाठीचा प्रचार आज संपणार आहे

ख्ल्या बाजारात जास्त प्रमाणात कांदा यावा म्हणून सरकारनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे सर्व राज्य सरकारांनी कांद्याचा अवैध साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं केली आहे

हे नवे दर आजपासून लागू होणार आहेत महिलांच्या स्रक्षेसाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी एक मोठं पाऊल उचलतं असून या अंतर्गत महिला पोलिसांचं एक दल महिलांना आणिबाणीच्या परिस्थितीत मदत करणार आहे

पोलीस महासंचालक ओ

सिंग यांनी काल या योजनेची घोषणा केली अगदी तळागाळातल्या लोकांच्या मानवी हक्कांचं संरक्षण करणं हे सर्व समाजाचं एकत्रित लक्ष असलं पाहिजे असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मानवी हक्क दिनानिमित आज आयोजित केलेल्या समारंभात नवी दिल्ली इथं केलं देशाच्या ब याच भागातनं महिलांवरील अत्याचारांच्या बातम्या येत आहेत संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यापक घोषणापत्रात नमूद केलेल्या नियमांचं कठोरपणे पालन केलं तरच आजचा दिवस ख या अर्थानं साजरा झाला आहे असं म्हणता येईल असंही ते म्हणाले जगातल्या उर्जेची वाढती गरज पाहाता जीवाष्म इंधनावरचं अवलंबित्व कमी करण्याच्या ृष्टीनं अधिकाधिक देशांनी आतंरराष्ट्रीय सौर आघाडीत सहभागी व्हावं असं आवाहन भारतानं केलं आहे माद्रिदमध्ये सुरू असलेल्या सौर आघाडीच्या मंत्री परिषदेत बोलतांना पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल हे आवाहन केलं लहान बे ांच्या स्वरूपात असलेल्या विकसनशील देशांच्या सौर उर्जा वापर या विषयावर ही परिषद आयोजित करण्यात आली आहे नेपाळ इथं सुरू असलेल्या तेराव्या दक्षिण आशियायी स्पर्धेत भारतानं सर्वच स्पर्धांमध्ये आपला दबदबा कायम ठेवला

महिला फ़् बॉल संघानं सलग तिसरं स्वर्ण पदक जिंकलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्रीय स्रक्षेला धोका आहेत असा आरोप करत डेमोक्रॅपिक पक्षानं काल ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगासाठी आपली बाजू मांडली युक्रेन सरकारकडे अवैधरित्या मेहरनजरची मागणी केल्याचा दावा एका जागल्यानं केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं या प्रकरणी श्रष्टाचार पदाचा गैरउपयोग आणि चौकशीत बाधा आणणे या संबंधात आपल्याकडे भरपूर पूरावे असल्याचं डेमोक्रॅपिक पक्षाचं म्हणणं आहे या प्रकरणी ट्रम्प यांच्या विरोधात काही मतं मिळाल्यानंतर महाभियोगाला सामोरे जाणारे ट्रम्प हे तिसरे अमेरिकी नेते असणार आहेत न्यूझीलंडमध्ये एका प्रसिद्ध पर्य न बे ावर काल ज्वालाम्खीचा अचानक उद्रेक झाल्याम्ळे पाच जणांचा मृत्यू झाला तर आठजण बेपता आहेत बेपता असलेल्यांचे जीव वाचण्याची शक्यता कमी आहे असं पोलिसांनी सांगितलं बेपता पर्य क ऑस्ट्रेलिया अमेरिका ब्रि न चीन आणि मलेशिया या देशातले आहेत

चिलीच्या दक्षिणेला असलेल्या अंधार्थिका तळावरून या विमानानं काल रात्री उड्डाण केलं होतं तेव्हापासून ते बेपत्ता असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे

अमरिकेतल्या नॉर्थ कॅरोलिनामधल्या वेन्डेल इथल्या राहत्या घरी त्यांनी ग्रुवारी अखेरचा श्वास घेतला बारकोड म्हणजे उपकरणाद्वारे वाचता येईल अशा काळ्या पांढ या रेषांच्या आकड्यांचा संच असतो विविध वस्तू कागदपत्र परीक्षेच्या उत्तरपत्रिका आणि औदयोगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बारकोडचा वापर होतो बदलत्या हवामानामुळे जगातला सगळ्यात मोठा हिमनग येत्या दहा किंवा त्याहीपेक्षा लवकर वितळण्याची शक्यता एका अहवालात व्यक्त कैली आहे अमेरिकेतल्या ओहियो विद्यापिठानं केलेल्या एका अभ्यासात पापूआ आणि इंडोनेशियामधले हिमनग सगळ्यात आधी वितळतील असंही म्ह लं आहे